बोरिया बारहैत लितिपारा महेशपूर आणि सिकरीपारा या पाच नक्षलग्रस्त मतदारसंघांमधे सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत मतदान होईल

त्यात झारखंड सरकारमधले लूईस मरांडी आणि रणधीर सिंग हे मंत्री झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन कथ्रिस नेते आलमगिर आलम झारखंड विकास मोर्चाचे प्रदीप यादव तियादी प्रमुख उमेदवार आहेत मुक्त निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात मतदानासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहेत

कोणत्याही देशाविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर करायला पाकिस्ताननं परवानगी देऊ नये असं या दोन्ही देशांनी पाकिस्तानला सांगितलं आहे वॉशिंग्टन िके दुसऱ्या दोनास दोन मंत्रीस्तरीय चर्चेनंतर जारी संयुक्त प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे या चर्चेला भारताच्या वतीनं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तर अमेरिकेच्या वतीनं परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क टी एस्पर उपस्थित होते मुंबई दहशतवादी हल्ला तसंच पठाणकोट हल्ल्यातल्या दोषींना अटक करुन पाकिस्ताननं शिक्षा करावी असंही या पत्रकात म्हटलं आहे भारतानं काल ओदिसात चांदीपूर ध्वेन दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली

हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत काँप्रेस आणि आम आदमी पक्ष घुसखोरांना पाठिंबा देत आहेत अशा शब्दात केंदीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते भाजपाला फक्त देशातल्या घुसखोरांना बाहेर पाठवायचं आहे

उत्तर प्रदेशात निदर्शनांच्या नावाखाली विरोधी पक्ष हिसाचार करत आहेत तसंच नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत लोकांची दिशाभूल करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केला आहे कोणत्याही परिस्थितीत हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा खाारा त्यांनी दिला

अबुधाबी क्रिल्या भारतीय दूतावासानं आणि दुबई मधल्या भारतीय उच्चायुकानं याविषयीचं निवेदन जारी केलं आहे

महात्मा गांधींच्या शांतता समता आणि अहिंसेच्या तत्वांची आजच्या काळात गरज आहे हे ओळखून गांधीचा जागतिक स्तरावर आदर केला जातो असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे महात्मा गांधींच्या दीडशेव्या जयंती समारंभासाठी नियुक्त राष्ट्रीय आयोजन समितीची बैठक काल राष्ट्रपती भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते महात्मा गांधींचे विचार आणि दृष्टीकोन आचरणात आणण्याची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं भारताच्या दौऱ्यावर असलेले पोर्तुगालचे प्रधानमंत्री अप्तौनिओ कॉस्टा बैठकीत उपस्थित होते गांधींजींच्या आदर्शांचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी गांधी नागरिकता शिक्षण पुरस्कार देण्याची घोषणा कॉस्टा यांनी यावेळी केली पहिल्या वर्षीचा पुरस्कार पशुकल्याणासाठी दिला जाईल असं त्यांनी सांगितलं थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला आहे

जम्मू कश्मीरमधे बनिहाल आणि भदेरवाह क्वें तापमान शून्यापेक्षा खाली होतं

अमेरिकन खुल्या टेबलटेनिस स्पर्धेत पुरुषांच्या गटात भारताच्या मुदित दानी यानं चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

मुदित आणि मार्को या जोडीचा पुढील सामना आता जपानच्या जोडीसमवेत होणार आहे

संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातलं विधेयक संमत झालं आहे या प्रदेशाचं नामकरण दादरा आणि नगरहवेली आणि दमण आणि दीव असं होणार आहे सुप्रशासन आणि विविध कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी

हैदराबाद श्रि एका पशुवेद्यक युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हा निर्णय घेतला आहे

मात्र नंतर सुरक्षा जवानांनी या व्यकीला गोळ्या घातल्या आज रशियात सुरक्षा सेवा दिवस साजरा होत आहे त्या पार्श्वभूमीवर काल ही घटना घडली